ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते कोविड संसर्गाच्या चाचण्या कमी केलेल्या नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्ण विनाकारण अतिदक्षता कक्षातल्या खाटा अडवून ठेवतात त्यामुळे गरजू रुग्णांना उपचार मिळू शकत नाहीत ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी अतिदक्षता कक्षात दाखल होऊ नये ज्या रुग्णांना आवश्यकता आहे त्यांना अतिदक्षता कक्षात उपचार मिळायला हवेत असं टोपे म्हणाले

शारीरिक अंतर मास्कचा वापर आणि हातांची वेळोवेळी स्वच्छता या तीनही बाबींवर भर देण्याची गरज टोपे यांनी व्यक्त केली

त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली हे रुग्णालय कोरोना विषाणू बाधितांवर उपचारांसाठी अधिग्रहित केलं होतं मात्र या उपचारांना नकार देत रुग्णालय सुरू केलं नाही म्हणून वैद्यकीय अधीक्षक नरसिह देशमुख यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला

यावेळी शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा मोठा बदोबस्त तैनात करण्यात आला आहे

लोहा नगर पालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं लोहा नगर परिषदेच्या दोन निवडणूकीत शिवसेनेकडून नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले होते रामभाऊ चन्नावार हे लोककला कलावंताचे आश्रयदाते म्हणून ओळखले जात टाळेबंदीच्या काळात त्यांनी अनेक कलावंतांना मदत केली होती

त्यामुळे द्ध संघाच्या नवीन अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे आज दुपारी अडीच वाजता ही निवड होणार आहे

देशात केरळ या राज्यात नारळाचं सर्वात जास्त उत्पादन केलं जातं तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातही नारळाचं उत्पादन वाढवण्यात आलं आहे महाराष्ट्रात कोकण भागात नारळाचं उत्पादन अधिक होत

धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं

त्यानंतरही आवक सुरू राहिल्यास प्रशासनाच्या वतीनं धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल या अन्षंगानं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे